राष्टपती रामनाथ कोविंद आज सकाळी बेनिन गॅम्बिया आणि गिनी या तीन आफ्रिकन देशांच्या भेटीनंतर मायदेशी परतले या तीनही देशांना भारतीय राष्ट्रपतींची ही पहिलीच भेट होती एका आठवड्याच्या दौऱ्यात राष्ट्रपती कोविंद यांनी या देशांच्या राष्ट्राध्यक्षांशी विविध विषयांवर चर्चा केली पारंपरिक औषधी आफ्रिका ई नेटवर्क प्रकल्प सौर आणि अक्षय ऊर्जा ई शिक्षण आणि आयुर्वेद या विषयांतल्या अनेक करारांवर यावेळी स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या गिनी इथं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना राष्ट्रीय ऑर्डर ऑफ मेरिट या सर्वोच्च नागरी सन्मानानं गौरविण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

यामध्ये पीडित महिला आणि तिचे वकील गंभीर जखमी झाले होते पीडित मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणात आरोपी असलेले भाजपचे आमदार कुलदीपसिंग सेंगर यांच्याविरूद्ध सीबीआयनं खुनाचा गुन्हा दाखल केला आहे

भारतीय तंत्रज्ञान संस्था आयआयटी दिल्ली इथं टेक्नॉलॉजी एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते सामान्य लोकांच्या आणि उद्योगांच्या गरजा ओळखून संशोधनाची व्याप्पी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं निशंक यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं

यामुळे नाशिक शहरात पूर आला असून दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरीतून पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची चांगलीच आवक सुरू आहे

धडगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीनं उदय नदीला पूर आला असून पालखा पुल पाण्याखाली गेल्यानं तळोदा तालुक्यातून धडगावकडे जाणारी वाहनं थांबवण्यात आली आहेत नवापुर तालुक्यातील रंगावली नदीला पूर आला असून नागझरी प्रकल्पानं पाणीपातळी ओलांडली आहे अनेक गावांमध्ये पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे तर नंदुरबार तालुक्यातही मुसळधार पावसानं अनेक तलाव पूर्ण भरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं सलग चौथ्या दिवशी जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे अनेक ठिकाणी रस्ते आणि प्लावरून पाणी वाहत असल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे आंबेतचा पूल कोसळल्याची अफवा पसरली होती मात्र हा पूल सुस्थितीत असल्याचं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे

त्यामुळे येथील तांबडी नदी साखरा पुल नागझरी बंधारा आणि खांड मुँहू खुर्द लघु पाटबंधारे प्रकल्पांनी पाणी पातळी ओलांडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे